देशाच्या परदेशी चलन गंगाजळीत मोठी वाढ

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर उपाय सुचवण्यासाठी के

कामथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त

पुरुषांची टी ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलली

कॅप्टन दीपक साठे आणि अखिलेशकुमार अशी वैमानिकांची नावं आहेत दीपक साठे हे आधी हवाई दलात विंग कमांडर होते

या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले घटनास्थळांवरील सर्व बचाव कार्य रात्रभरात पूर्ण झालं असून सर्व जखमींना मलप्पूरम आणि कोझिकोडे इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केरळचे राज्यपाल आरिफ मोहमंद खान यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसंच अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून सर्व प्रवाशांसाठी प्रार्थना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातामुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्याचं म्हटलं असून ज्यांचे प्रियजन यात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या दःखात आपण सहभागी असल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे केरळ पाऊस केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र द्ख व्यक्त केलं आहे

कामथ यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे

तसंच दीड हजार कोटींहून अधिक रकमेची थकबाकी असलेल्या खात्यांसंदर्भात योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रियाही ही समिती निश्चित करणार आहे

हे डोस भारताबरोबरच गरीब देशांमध्ये वितरीत केले जाणार आहेत संसर्ग रोखण्यासाठी जगातील सर्वात गरीब देशालाही परवडणाऱ्या किमतीत औषध मिळणं आवश्यक असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात आरोग्य मंत्रालय कोरोना किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे किराणा द्कानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं याबाबत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा वापर करण्यावर भर देतानाच राज्यांनी रुग्णवाहिकांकडून सेवा नाकारली जाण्याच्या प्रकारांवरही नियंत्रण ठेवावं अशी सूचना भूषण यांनी केली आहे दरम्यान कोरोनामूळं मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असलेल्या जिल्हा आणि राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी भूषण यांनी काल उच्च स्तरीय बैठक घेतली

या दिनानिमित्त चित्रपट विभागानं दोन माहितीपटांचं आयोजन केलं आहे

उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्दघाटन करणार आहेत

कौशल्य विकास भर नरेंद्र मोदी सरकारनं युवकांच्या कौशल्य विकासावर आणि रोजगार निर्मितीवर भर दिला आहे युवकांना बळ देण्यासाठी सरकारनं गेल्या पाच वर्षात स्टार्ट अप इंडिया स्कील इंडिया डिजिटल इंडिया मेक इन इंडिया आणि खेलो इंडिया या सारखी अभियानं राबवली असल्याचं कौशल्य विकास मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं स्किल इंडिया मिशन अंतर्गत युवकांना स्वयं रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली असल्याचं त्यांनी सांगितलं एप चॅलेंज आत्मनिर्भर भारत एप इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत निवड करण्यात आलेली सर्व एप काल वेब कास्टद्वारे सादर करण्यात आली आहेत अॅप इनोव्हेशन चॅलेंजचा निकालही जाहीर करण्यात आला आहे

तोमर सरपंच सरपंच आणि पंचायतींवर निवडून आलेल्या इतर सर्व सदस्यांनी गावाचा विकास साधण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडायला हवी असं पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल सांगितलं नवी दिल्लीत काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पुरस्कार विजेत्या सरपंचांचं अभिनंदन करतानाच तोमर यांनी इतरांनीही प्रेरणा घेत पुढील वर्षी प्रस्कार मिळवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं पंचायत सदस्यांनी शिक्षण आरोग्य आणि पोषण आहार यासारख्या मुद्द्यांवर पुढाकार घेत काम करावं जेणेकरून प्रत्येक गाव संपूर्ण विकासाच्या दिशेनं पुढं जाईल असंही तोमर म्हणाले

सरकारच्या या परिपत्रकांमूळं कलाकारांच्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं या परिपत्रकांविरोधात प्रमोद पांडे या कलाकारासह इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशननं याचिका दाखल केली होती

पुढील वर्षी भारतात होणारी टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा मात्र नियोजननुसार होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार